केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी

परम शावक सुष्टी महासंगणकाम्ळ कृषी क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला गती मिळेल केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचं प्रतिपादन

लेखिका प्रतिभा रानडे यांच मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन

वाढत्या अपघातांची संख्या आणि भीषणता पाहता अपघातांस परिणामकारकरित्या आळा बसावा यासाठी नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे आहे रस्ता सुरक्षा ही सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले नागपूरच्या वनामती इथं आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन करताना ते आज बोलत होते

ही चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी अपघात स्रक्षाबाबत उपस्थितांना शपथ देण्यात आली तर यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी नागप्रातील रस्ते सुरक्षा संदर्भातील कृतींची सविस्तर माहिती दिली वाढत्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळ म्हणजेच ब्लॅक स्पॉटची पाहणी करून जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने तात्काळ अहवाल देण्याचे निर्देश केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरच्या वनामती इथं आयोजित बैठकीत दिले

आदेशानंतर महिनाभराच्या आत नागपूर सुरक्षा समितीची पहिली बैठक आज केंद्रीय मंत्र्यांनी घेतली

केंद्रीय गृहमंत्री अभित शहा यांनी काल नवी दिल्लीत आरतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राचं उद्धाटन केलं तसंच राष्ट्रीय गुन्हे सूचना पोर्टलचं लोकार्पण केलं

राष्ट्रीय सायबर गुन्हे सूचना पोर्टल नागरिककेंद्री उपक्रम असून यामुळे नागरिकांना पोर्टलच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांशी संबंधित तक्रारी एनलाईन नोंदवता येतील राज्य अणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या संबंधित कायदा अंमलबजावणी संस्था या तक्रारींवर कारवाई करतील

तीन महिन्याच्या घसरणीनंतर ही वाढ नोंदवण्यात आल्याचं राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत नमूद करण्यात आलं आहे

याच महिन्यात वीजनिर्मिती आणि खाणक्षेत्रातल्या उत्पादनात मात्र घट झाली

नागपूर हे विदर्भातील उपराजधानीचे शहर आहे अंभियांत्रिकी आणि अन्य व्यावसायिक शिक्षण धेवून बाहेर पडणा या उच्चशिक्षित तरूणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यात मोठे उद्योग उभारावे लागतील या ृष्टीने उद्योग उआरणीसाठी प्रारूप तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी काल उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हयातील विकासकामांचा काल जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आढावा घेतला शेती क्षेत्रातील सुधारणांचा देशाच्या विकासात मोठा वाटा आहे शेती क्षेत्राच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचे अवलंबन ही काळाची गरज असून आज कृषी क्षेत्रात संगणकाचा वापर होत आहे मात्र आता शेती क्षेत्रामध्ये महासंगणक प्रणालीचा वापर होणे गरजेचे आहे असे झाल्यास पीक सुधारणा मृदा आणि सूक्ष्म मूलद्रव्यांचे विश्लेषण कीड आणि रोग प्रतिबंधकात्मक विश्लेषण करण सुलभ होईल आणि कृषी क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला गती मिळून कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडेल यासाठी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची परम शावक सुष्टी महासंगणकाशी जोड घालून महत्वाचे पाऊल उचलले जाईल अस प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान तथा दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केल

पंजाबराव देशम्ख कृषी विद्यापीठ आणि सी डॅंक प्णेच्या वतीने कृषी क्षेत्राला महासंगणकाची जोड देणाऱ्या देशातील पहिल्या परम शावक सुष्टी या क्रांतिकारी महासंगणकाच्या अकोला इथं आयोजित लोकार्पण सोहळयात ते बोलत होते

आरतीय भूदल सैन्य हे भारतीय लोकांचं आणि लोकांसाठीच असल्याचं ते म्हणाले पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानात हिंदूसह अल्पसंख्यांकांवर प्रचंड अन्याय होत असून भारत सरकारन आणलेला नागरिकत्व स्धारणा कायदा योग्य आहे असे रोखठोक मत प्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे यांनी व्यक्त केलं

नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत केंद्र सरकारने सुरुवातीला जनजागृतीचं काम हाती घ्यायला हवं होतं म्हणजे सतेसाठी या कायद्याला विरोध करणाऱ्यांच फावलं नसतं असं त्या यावेळी म्हणाल्या तर सेत्माधवराव पगडी साहित्य मंचावर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील जीवन जाणिवा हा परिसंवाद संपन्न झाला या परिसंवादात डॉक्टर ऋषिकेश कांबळे मोतीराम कटारे शाहू पाटोळे डॉक्टर वृंदा कौजलगीकर डॉक्टर ईश्वर नंदापुरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील कामगार वर्ण स्त्री आणि शोषित जाणिवा यावर प्रकाश टाकला

हे करत असताना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी अर्ज आणि इतर किचकट प्रक्रिया बंद करण्याचा विचार आहे

त्यांनी यावेळी आपल्या विभागाचा आढावा घेतला वाद निवारणासाठी मध्यस्थीची प्रकरणे हाताळताना समान वितरणाच्या सर्व शक्यतांचा शोध घेणे आवश्यक असते वादी प्रतिवादींचे म्हणणे आणि परिस्थिती यांच्या सूक्ष्म अवलोकनातून समन्वयाच्या आणि समान वितरणाच्या शक्यता सापडतात मध्यस्थीतून वादनिवारणाचा आलेख उंचावण्यासाठी प्रादेशिक मध्यस्थी परिषदेतून विचारमंथन व्हावे अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांनी आज अमरावती इथं व्यक्त केली महाराष्ट्र सेवा विधी प्राधिकरण मुंबई येथील मुख्य मध्यस्थ केंद्र आणि जिल्हा सेवा विधी प्राधिकरण यांच्या समन्वयाने हॉटेल ग्रँड महफिल येथे क्षमता निर्मिती आणि मध्यस्थीच्या क्रियाकलांपाचे मूल्यांकन या विषयावर आयोजित प्रादेशिक मध्यस्थी परिषदेचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते

संपूर्ण देशात कालपासून नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली असल्याचं केंद्र सरकारनं एका राजपत्रात स्पष्ट केलं आहे

सर्व सुवर्ण आणि रौप्य पदक जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारात मिळाली